बोलावलं जागतिक समुदायानं दहशतवादाविरोधात तात्काळ प्रत्यक्ष आणि शाक्षत कृती करण्याची गरज आहा असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आह बुर्कस्तानच अध्यक्ष रस्ता तय्यप एर्दोगान यांच्याशी त्यांनी काल दूरध्वनीवर चर्चा क्वी जागतिक शांतता आणि सुरक्षष्ठी भह्क्तावणारी दहशतवाद ही मोठी समस्या आहा असं त्यांनी सांगितलं

प्रधानमंत्र्यांनी अबूधाबीच राजपुत्र शखीमोहम्मद बिन झायद्व अल नाहयान यांच्याशीही दूरध्वनीवर चर्चा कली भारत आणि अबूधाबी यांच्या दरम्यान वाढत असलव्धि द्विपक्षीय सहकार्याबद्दल दोन्ही दक्षीच्या नस्यिांनी आनंद व्यक्त कवी सौदी अरक्षियाचक्ष परराष्ट्र सचिव आदिल बिन अहमद अल झुबर प्रांनी काल नवी दिल्लीत मोदी यांची भट घरली

त्यांची ब्रिटिशांनी वेकी धास्ती घस्त्री होती की दांडी यात्रछ्या काही दिवस आधी त्यांनी पटक्तीयांना अटक कळी त्यामुळज्ञांधीजी घाबरतील असं ब्रिटिशांना वाटलं होतं

विषमता आणि जातीभद्वीवर आपला विक्षास नाही असं गांधीजींनी सांगितलं होतं मात्र दुर्दैवानक्विँग्रेसिं समाजात दुहीचं राजकारण क्वि काँप्रस्तिया सत्ता काळातच सर्वात जास्त जातियं दंगली आणि दलितहत्याकांडाची प्रकरणं घडली असा आरोप त्यांनी कलाय गांधीजींना घराणधीही मान्य नव्हती मात्र आज घराणधीही हीच काँग्रस्ट्री रीत झाली आहा असं त्यांनी म्हटलंय सध्या दक्षीला केंद्रात बापूजींच्या मार्गावरुन चालणारं सरकार लाभलं असून भारताला काँप्रस्मुक्त करण्याचं त्यांचं स्वप्न साकार करत आह असंही मोदी यांनी म्हटलं आहा पाकिस्ताननं आपली भूमी दहशतवादी कारवायांसाठी वापरू दक्त नय त्तसंच दहशतवादी पाळमुळं उखडून टाकण्यासाठी ठोस कृती करावी यावर भारत आणि अमरिक्तिचे एकमत झालं आह आरताच पिरराष्ट्र सचिव विजय गोखल िजणि अमरिक्तिच सिचिव मायक्ति पॉम्पिओ यांच्यात काल वॉशिंग्टनमध्य झिालव्खि बैठकीत या संदर्भात चर्चा झाली

पाकिस्तानी लष्करानं भारताविरुद्ध जणू छुपं युद्धच पुकारलं आहा असा आरोप त्यांनी कळी

विविध सामाजिक राजकीय आणि परराष्ट्र धोरणांशी संबंधित विषयांसाठी अनक्क उपसमित्या स्थापन करण्याचा निर्णय या बैठकीत झाला तसंच नागरिकांकडून सूचना मागवून त्यांचा पक्षाच्या जाहीरनाम्यात अंतर्भाव करण्याचा निर्णयही या बैठकीत झाला आगामी निवडणुकीसाठीच्या धोरणावर चर्चा करण्यासाठी काँग्रस्टिया कार्यकारी समितीची आज गुतरातमध्यशिधीनगर शिं बैठक होणार आहा उत्तरप्रदर्शीच मुख्य निवडणूक अधिकारी एल वेंकटक्रिलू यांनी लखनौ शिं तर पश्विम बंगालच मुख्य निवडणूक अधिकारी आरिफ आफताब यांनी कोलकता क्रि राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घस्त्रीी आरिफ यांनी सर्व राजकीय पक्षांना आचारसंहितघकाटक्वीर पालन करण्याच आवाहन कलि

ए डीएमक्तिही दहा जागांसाठी उेव्कांच्या मुलाखती घस्तल्या

त्यांनी काल गांधीनगरमध्य गुजरात विधानसभघ्या अध्यक्षांकड आपला आमदारकीचा राजीनामा सादर कला होता धारवीय यांच्याआधी मानवादार ऊंझा आणि हालवाद धांधरा अल्या काँग्रस्तिआमदारांनी काँग्रस्त्रिया त्याग करुन भारतीय जनता पार्टीत प्रवधीकला होता